पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ग्जरात राज्यातल्या केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ य्निटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्तळ्याला प्ष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित असलेल्या अर्ध सैनिक दलाच्या जवान अधिकारी आणि नागरिकांना एकतेची शपथ दिली तसंच विविध सुरक्षा दलांच्या जवानांचं पथसंचलन यावेळी झालं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्टपती एम व्यंकय्या नायड्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला प्ष्पांजली अर्पण करीत अभिवादन केलं

ते आज सकाळी ग्जरातमधल्या केवडियामधे एकता दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दौडमधील सहभागींना संबोधित करताना बोलत होते

जेव्हा शेजारी देशाच्या संसदेमधे हे सत्य स्वीकारण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले दहशतवादाचा साम्हिक सामना करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजुट होण्याचं आवाहन देखील यावेळी केलं दरम्यान आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ य्निटी ते अहमदाबादमधे साबरमती नदीचा काठ या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या समूद्र विमानसेवेचा प्रारंभ करणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं

रामराव महाराज यांचं काल रात्री मुंबई इथं खासगी इस्पितळात निधन झालं ते नव्वद वर्षाचे होते

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाराव बापू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांना पाठवलं आहे

महापालिकेने एक नोव्हेंबर ते दिवाळीपर्यंत शहर स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे